एका अशासकीय संघटनेनं या मागणीची याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज झालेल्या सुनावणीत ही मागणी नाकारताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अशा प्रकारच्या मदत संकलनाला कोणतंही घटनात्मक बंधन नसल्यानं आपत्ती प्रतिसाद कोषात स्वेच्छा मदत निधी सतत जमा होऊ शकतो असं नमूद केलं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स फंड अर्थात पंतप्रधान नागरी सहायता आणि आणिबाणी परिस्थितीतील मदत निधीचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष तर संरक्षण गृह आणि अर्थ खात्याचे केंद्रीय मंत्री हे पदसिद्ध विश्वस्त आहेत

गेल्या सोमवारी दहा तारखेला मेंद्वर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी कोमात असून त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे मुखर्जी यांना कोविड संसर्गही झालेला आहे

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना विषाणू संसर्गावरच्या उपचारासाठी कराड इथून मुंबईला हलवण्यात आलं आहे पाटील यांना कोविड संसर्ग झाल्याचं गेल्या श्क्रवारी निष्पन्न झालं तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

या पावसामुळे किनवट माहूर हिमायतनगर तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतजमीनी खरडल्या गेल्या असून काढणीस आलेल्या मूग उडीद पिकांचं मोठ नुकसान झालं आहे तूर कपाशीच्या पिकांना मर लागली आहे

दरम्यान जिल्ह्यातल्या अर्धापूर धर्माबाद भोकर लोहा या तालूक्यात मात्र पावसानं विश्रांती घेतली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सांगली जवळ मिरज तालुक्यातल्या कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज या गावांचा पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यामुळं दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे पाण्याचा वेढा पडल्यानं या गावातले लोक स्थलांतरित होत आहेत द्धाची वाहतूक पुर्णपणे बंद पडली आहे

उस्मानाबाद इथं साध्या पध्दतीने बैलांना सजवून पारपारिक पद्धतीनं पोळा साजरा होत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे ध्रळे जिल्ह्यातही बैलपोळ्याचा उत्साह दिसून येत आहे

मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यान हा बदल करण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे